मात्र देशातल्या कोरोनाबाधीतांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे

तो सध्या गृहविलगीकरणात राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविडच्या नियमांचं पालन करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे या काळात आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्यांचे त्याने आभार मानले आहेत पंतप्रधान बांगला देश दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आणि मंदिरांना भेट देत आहेत आज सकाळी त्यांनी तिथल्या प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली आणि देवीची पूजा केली संपूर्ण मानव जातीला कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त करण्याची प्रार्थना त्यांनी यावेळी देवीला केली

त्यानंतर पंतपप्रधानांनी तून्गीपारा इथं बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या सामाधीस्थळावर पृष्पांजली अर्पण केली आध्यत्मिक गुरु आणि मातुआ समाजाचे संस्थापक हरिचंद ठाकूर यांचं जन्मस्थान असलेल्या ओरकंडी इथं पंतप्रधानांनी मातूआ समाजाच्या मंदिरात पूजा केली दुपारी पंतप्रधान बांगला देश च्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा करणार असून या बैठकीत सामंजस्य कारारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे काही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे संद्याकाळी मायदेशी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान बंगला देशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांची भेट घेतील तत्पूर्वी बांगलादेशबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असून भारताच्या शेजारी राष्ट्रांप्रती सौहार्दाच्या धोरणातला बांगलादेश हा महत्त्वपूर्ण स्तंभ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं काल बांगलादेश राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बांगलादेशच्या विकास यात्रेत भारताचं सहकार्य या पुढेही कायम राहील अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी बोलताना दिली व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात दोन्ही देशांना समान संधी आहेत मात्र त्याच बरोबर दहशतवादासारख्या आव्हानाचा सामना एकत्रितपणे करायला हवा असं आवाहन मोदींनी केलं या कार्यक्रमात वंगबंधू शेख मुजीब्र रेहमान यांना भारत सरकारनं जाहीर केलेला गांधी शांतता पुरस्कार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शेख मुजीबूर रेहमान यांच्या धाकट्या मुलीनं तो स्वीकारला पंतप्रधानांनी यावेळी बांगलादेशच्या युवकांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची घोषणा केली

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभांमुळं कन्याकुमारीतल्या राजकीय घडामोडींना फारशी प्रसिद्धी मिळत नसली तरी इथली निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह आहेत

यंदाही भाजपचे नेते माजी मंत्री पोन राधाकृष्णन आणि कॉंग्रेसचे दिवंगत खासदार एच वसंतक्मार यांचे पूत्र विजय वसंत यांच्यातच खरी लढत होणार आहे पर्यटनासाठी हे कन्याकुमारी प्रसिद्ध असलं तरी मोठ्या उद्योगांचा अभाव असून हा प्रचारातला एक प्रमुख मुद्दा बनला आहे

जयशंकर हे येत्या मंगळवारी ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते ताजिकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सिराजउद्दीन मुहरीद्दीन यांची भेट घेऊन विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत जयशंकर हे ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रेहमान आणि इतर नेत्यांचीही भेट घेणार आहेत संबंध दृढ करण्याच्या हेतूनं भारत आणि ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून उच्चस्तरीय बैठका होत असून जयशंकर यांचा दौरा हा त्याच धोरणाचा एक भाग आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत

तसंच आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे हिंदी भाषेत प्रसारण झाल्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये तो प्रसारित केलं जाणार आहे प्रादेशिक भाषेतल्या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता पुन्हा प्रक्षेपण केलं जाणार आहे सणानिमित्त सूचना येत्या काही दिवसात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्याची सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे लोकांनी मास्क परिधान करावा आणि सुरक्षित अंतर राखावं असं केंद्रानं म्हटलं आहे सध्या होळी शब्बे बारात इस्टर आणि इतर काही सणांचं वातावरण आहे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित कोरोना नियमांची आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची सूचनाही करण्यात आली आहे रंगभूमी दिन आज जागतिक रंगमंच दिन साजरा करण्यात येत आहे

दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा भारतीय नाट्य परंपरेचा मागोवा घेणारा भारतीय रंगभूमी हा माहितीपट आणि मराठी रंगभूमीवर आधारीत आम्ही रंगभूमी हे माहितीपट चित्रपट विभागाच्या यू ट्युब चॅनेलवर आणि संकेतस्थळावर दाखवण्यात येणार आहे

या स्पर्धेतलं भारताचं हे बारावं सुवर्ण पदक आहे

नमस्कार